बद्दलची शेवटची पत्रकार परिषद संपन्न

करण्याचे मनपा आय्क्तांचे आदेश

यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी

विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे यापूर्वी दि

तसेच त्यात गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगात अनेक देश सार्वजनिक ठिकाणी निर्जंत्कीकरणासाठी फवारे मारत आहेत या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पत्रक जारी केलं आहे

क्ठल्याही परिसथितीत माणसावर जंत्नाशकाचा फवारा मारणं हे पूर्णपणे अयोग्य असून असं केल्यानं त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बाधा पोहोचते तसंच त्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता कमी होत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे आत्मनिर्भर भारत निर्मिती मोहिमे अंतर्गत विविध क्षेत्रातील जाहीर केलेल्या उपाय योजनाच्या अंतिम टप्प्यात आज अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी सात क्षेत्रातील मदत जाहीर केली

त्यानुसार विविध क्षेत्राला केलेल्या मदतीचे तपशील आर्थमंत्र्यांनी जाहीर केले होते त्यापैकी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील धोरणे आणि आर्थिक मदतीची घोषणा निर्मल सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत केली मनरेगा आरोग्य व शिक्षण कोविड दरम्यानचा व्यवसाय कंपनी कायद्याचा डिक्रीमलायझेशन व्यवसाय करणे सुलभ सार्वजनिक क्षेत्रातील घटकांशी संबंधित धोरण राज्य सरकार आणि त्यांच्याशी संबंधित स्रोतांवर लक्ष केंद्रित करून रचनात्मक स्धारणांची रूपरेषा यावेळी देण्यात आली

आपापल्या घरी परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांची कामाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे सहाय्यक ठरेल

लिवरेजिंग टेक्नॉलॉजी लाभ तंत्रज्ञान ई संजिवनी टेली मेडिसीन सर्व्हिस आरोग्य सेतू सेल्फ केअर आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग अॅप सुरू करण्यात आले पीपीई च्या देशांतर्गत उत्पादनाला स्रूवात झाली

भारताला संभाव्य साथीच्या रोगांचा म्काबला करण्यासाठी सज्ज करण्यासाठी केंद्र सरकार आरोग्यावरील सार्वजनिक खर्चात वाढ करणार असून तळागाळातील आरोग्य संस्थांमध्ये ग्ंतवणूक करणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी रूग्णालये असतील राष्ट्रीय डिजीटल आरोग्य मोहिमेचा आराखडा तयार केला जाईल टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही याची खातरजमा सरकारने केली आहे

दिवाळखोरी प्रक्रिया स्रू करण्याच्या मर्यादेत एक लाख रूपयांवरून एक कोटी रूपयांपर्यंत वाढ बह्तेक एमएसएमईना याचा लाभ मिळेल कंपनीज एक्ट अंतर्गत किरकोळ ग्न्हे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सामोपचाराने मिटवता येण्याजोगे सात ग्न्हे वगळण्यात आले असून पाच ग्न्ह्यांसाठी पर्यायी चौकट निर्धारित केली जाईल सामोपचाराने मिटवता येणारे अधिकाधिक ग्न्हे अंतर्गत न्याय यंत्रणेकडे सोपविले जातील या स्धारणांम्ळे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलचे काम स्कर होईल उद्योग स्लभता वाढविण्यासाठी आणखी काही महत्वपूर्ण स्धारणा केल्या जाणार आहेत भारतीय सार्वजनिक कंपन्या आपापले रोखे परदेशातील परवानगीप्राप्त ठिकाणी सूचिबद्ध करू शकतात शेअर बाजारातील अपरिवर्तनीय कर्जरोखे सूचिबद्ध करणाऱ्या खाजगी कंपन्या सूचिबद्ध कंपन्या म्हणून गणल्या जाणार नाहीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी नवे धोरण जाहीर होणार या अंतर्गत धोरणात्मक क्षेत्रांमध्ये किमान एक उपक्रम सार्वजनिक क्षेत्रात राहील मात्र खाजगी क्षेत्रालाही परवानगी दिली जाईल इतर क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण केले जाईल

या स्धारणेपूर्वी वाहनाच्या वापरकर्त्याने फास्टॅग शिवाय फास्टॅग लेन मध्ये प्रवेश केला तरच टोल प्लाझावर द्प्पट पैसे द्यावे लागत होते

भामरागड ताल्क्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी ग्ंड्रवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे

पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्य्त्तर दिले या दरम्यान दोन पोलिस शाहिद झाले अजूनही घटनास्थळावर चकमक स्रु आहे

या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे स्रु केले आहे

मात्र वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना मोरे येथील एक क्ट्ंब म्ंबई येथून गावात आलेले डोंगरे क्ट्ंबांनी शेतात कॉरोंटाईन होण्याचं ठरविलं आहे

कोरोना संसर्गाच्या टाळेबंदी मुळं वाशिम जिल्ह्यात असलेल्या बिहारराजस्थानमध्यप्रदेश आणि छत्तीसगड सह इतर राज्यातील अडीच हजाराह्न अधिक परप्रांतीय मज्रांना जिल्हा प्रशासनानं रेल्वेएसटी तसेच खासगी बस द्वारे पाठविलं आहे

या सर्व मज्रांना मास्कसॅनिटायझर सह फिजिकल डिस्टनसिंग ठेवत एसटी मध्ये बसविण्यात आलं त्यांनतर या सर्व मज्रांना जेवणाचा डबा तसेच पाणी बॉटल देऊन निरोप देण्यात आला ब्लडाणा जिल्ह्यात आज प्न्हा एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून काल दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते

हिरडव लगत असलेल्या तलावावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेला कृषीपंप थोडा पपण्याजवळ नेण्यासाठी पहाटे ते गेले असता अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या पिता आणी पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची ही दुर्देवी घटना घडली

विशेष म्हणजे किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसून नागरिकांना त्यांच्या त्यांच्या परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करता येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे